अहमदाबाद लखनऊ मंगलूरू हे विमानतळसार्वजनिक खासगी भागीदारीअंतर्गत अदानी एंटरप्राइजेसला भाडे तत्वावर देण्याचा प्रस्तावहीमंत्रिमंडळानं मंजूर केला आहे

केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक आरक्षण विषयक विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आलं राज्यसभेत काल संमत झालेलं हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन दोन्ही सदनांमध्ये हा अहवाल मांडतील देशाच्या वार्षिक आर्थिक विकासाचा स्तर यामधून समजण्यास मदत होणार आहे अन्नचाचणी राज्यात रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थांची तपासणी करण्यासाठी फिरती प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे अशा पहिल्या प्रयोगशाळेचं उद्घाटन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयक्रमार रावल यांच्या हस्ते काल करण्यात आले राज्यात लवकरच अजून एक मोबाइल फूड टेस्टिंग लॅब दाखल होणार आहे मुंबईसाठी अशी स्वतंत्र प्रयोगशाळा असेल अशी माहिती मंत्री रावल यांनी यावेळी दिली या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेत एक अन्न सुरक्षा अधिकारी एक विश्लेषक आणि परिचर यांचंपथक कार्यरत असणार आहे ही मोबाइल व्हॅन गर्दीच्या आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये अन्न सुरक्षा आणि अन्न भेसळीबाबत जागरूकता करणार आहे तसंच अन्नाची प्राथमिक तपासणी करणार आहे या व्हॅनमध्ये दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थ तसंच दूध तूप तेल चहा पावडर मसाले इत्यादीमधील भेसळकारी पदार्थ ओळखणे शक्य होईल साखर इथेनॉल राज्यात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेल्या तयार साखरेपासूनच इथेनॉल बनवून त्याची विक्री करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका बैठकीत सादर केला आहे अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत बैठकीला या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच केंद्र सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित होते

त्याबद्दलचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी नाबार्डकडे देण्यात आला आहे

त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्य सहकारी बँकेनं थेट कर्ज पूरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे

नदीमध्ये दीड किलोमीटरपर्यंत वाहन गेलेल्या एकाला वाचविण्यात यश आलं असुन त्याला उपचारांसाठी पृण्याला हलविण्यात आलं आहे आणखी दहा जणांचे मृतदेह सापडले नसले तरी नदीतल्या खडकाळ भागामुळे शोधकार्य थांबविण्यात आलं असून आज कोल्हापूरच्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं नदीचा सारा परिसर पिंजून काढण्यात येणार आहे या दूर्घटनेची गंभीर दखल राज्य शासनानं घेतली आहे धरणाच्या दुरुस्तीबाबत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करुन हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चिपळण तालुक्यात कामथे इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काल दिली या दुर्घटनेतील मृतदेह कामथे रुग्णालयात आणण्यात आले होते तिथं महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे अशी माहितीही महाजन यांनी दिली या दुर्घटनेतील बाधितांना येत्या चार महिन्यात पक्की घरं बांधून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत या दूर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या घटनेला जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत सांगितलं यवतमाळ यवतमाळच्या राळेगाव पंचायत समितीतल्या आष्टोणा इथली जिल्हा परिषदेच्या शाळेची वर्गखोली मंगळवारी रात्री पावसामुळे कोसळली रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला

आदिवासी नाशिक आदिवासी आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या समन्वयातून कुपोषण निर्मूलन करावे अशा सुचना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिल्या आहेत उईके यांनी काल नाशिक इथं आदिवासी विकासाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते वसतिगृहातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी शुद्ध पाणी पुरवठा याबरोबरच अन्य सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या वेतन अहमदनगर शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानमधील कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती

जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाच्या समीकरणांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे पालखी सातारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहोळ्यातलं पहिलं उभं गोल रिंगण काल दुपारी चांदोबाचा माळ इथं मोठ्या उत्साहात पार पडलं हे रिंगण पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक जमले होते काल पालखीचा मुक्काम तरङगाव इथं होता आज हा सोहोळा फलटण मुक्कामी दाखल होइल संत तुकाराम महाराजांची पालखी काल सणसर मुक्कामी होती आज या पालखीचं गोल रिंगण निमगाव केतकी इथं होईल

पणे पाणी पूणे महसूल विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरित पूणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मोसमी पावसानं अद्याप पाहिजे तेवढा जोर पकडलेला नाही त्यामुळे पाण्याच्या टँकरच्या संख्येत फारशी कपात झालेली नाही

धरणाचे शाखा अभियंता एन

महाजन यांनी ही माहिती दिली

त्यामुळे जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

रायड् क्रिकेटपट्र अंबाती रायड्र याघी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात रायड्रची निवड न झाल्याघी चर्चा क्रिकेट होत असतानाचत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे

दरम्यान भारत यापूर्वीच उपांत्यफेरीत पोहोचला असून साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना येत्या शनिवारी श्रीलंका संघाबरोबर होणार आहे

तर आज राज्यात कोकणच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असुन मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे